या योजनेच्या लाभार्थींशीही पंतप्रधान व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्रदृष्य संवाद प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत

याचबरोबर पंतप्रधान साईबाबांच्या समाधी शताब्दी सोहळ्याच्या सांगता समारोहातही सहभागी होणार आहेत यावेळी पंतप्रधान साईबाबा विश्वस्त संस्थेच्या विविध विकास कामांचा श्रभारंभ करतील याशिवाय शताब्दी वर्षानिमित्त काढण्यात आलेल्या चांदीच्या नाण्याचं अनावरणही त्यांच्या हस्ते होईल

प्रथेप्रमाणे ठिकठिकाणी सायंकाळी सीमोल्लंघन तसंच रावण दहन करण्यात आलं देशात म्हैसूर पाठोपाठ कोल्हापूरच्या करवीर संस्थानचा दसरा महोत्सव मानाचा समजला जातो श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी शमी पूजन करुन सीमोछंघन केलं राज्यात काल शिवसेनेनं मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं नागपूरमध्ये तर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातल्या सावरगाव इथं दसरा मेळावा घेतला मुंबईत शिवसेनेच्या मेळाव्या बोलतांना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात द्ष्काळ जाहीर न झाल्यास शिवसेना रस्त्यावर तरले असा इशारा दिला अयोध्येला राम मंदिर कधी उभं राहणार असा सवालही ठाकरे यांनी केंद्र सरकारला यावेळी बोलतांना केला सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम मंदिराबद्दल शिवसेनेचेच विचार मांडले आहेत असं ठाकरे म्हणाले

सध्या सुरू असलेल्या मी टू या मोहिमेविषयी बोलतांना ठाकरे यांनी कोणत्याही प्रतिष्ठित व्यक्तिविरुद्ध मी टूची तक्रार आली तरी कारवाई केलीच पाहिजे असं मत व्यक्त केलं

अयोध्येमध्ये राम मंदिर बनल्यास देशात परस्पर सद्भावनेचं आणि सलोख्याचं वातावरण बनेल असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं देशाला संरक्षणासंदर्भात स्वयंपूर्ण होण्याची आवश्यकता असल्याचं भागवत म्हणाले देशातलं तंत्रज्ञान अधिक बळकट करण्यावर भागवत यांनी भर दिला सावरगावच्या मेळाव्यात बोलतांना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी निर्सगानं मराठवाड्याकडे पाठ फिरवली असली तरीही सरकार शेतकऱ्यांकडे पाठ फिरवणार नसल्याचं सांगितलं ऊस तोड कामगारांसाठी आज ऊसतोड कामगार मंडळ जाहीर होणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं

सावरगाव इथं संत भगवान बाबा यांच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना यावेळी करण्यात आली

सुनील गायकवाड यांच्या हस्ते काल करण्यात आला आता हज यात्रेला जाणाऱ्या हज यात्रेकरुंसाठी लातूर इथून स्वतंत्र विमान सुरु करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं खासदार गायकवाड यांनी सांगितलं ते म्हणाले आज लातूरला पासपोट सेवा केंद्रांच उदघाटन करण्यात आलं आणि यामुळे लातूर जिल्ह्यातील आणि परिसरातील सर्व जनतेला याचा खूप फायदा होणार आहे लवकरच उडान सेवामध्ये लातूर वरून विमान सेवाही सुरू करण्याविषयी माझा पर्यंत आहे परंतू ज्या दरम्यान हजयात्रे करून साठी आपण एक विशेष विमान याठिकाणाहून उड्डान कराव या साठी सिव्हीलेशन मिनिस्टरला विनंती केलेली आहे आणि निश्चितच तशी सुरूवात याठिकाणी होईल असं मला वाटत

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

भारतरत्न डॉ

या अनुषंगानं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीनं नागपूर इथं दीक्षा भूमीवर मुख्य सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी लाखो अनुयायांनी गर्दी केली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरीदेखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते

दीक्षाभूमीच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं भारतीय बौद्ध महासभेच्या परभणी जिल्हा शाखेच्या वतीनं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्तळ्यासमोर पंचरंगी ध्वजाला मानवंदना देण्यात आली औरंगाबाद इथं बुद्धलेणी परिसरात श्रामणेर शिबीराचं आयोजन करण्यात आलं

जिंतूर ताल्क्यातले या योजनेचे लाभार्थी संतोष राठोड यांना घरं मिळाल्यानं या योजनेविषयी समाधान व्यक्त करत केंद्र शासनाचे आभार मानले आहेत राठोड म्हणाले माझ्या घरावर पहिले झोपडेपत्तर होते पंतप्रधान आवास योजने मुळे मला माझ्या घरच्यांना या योजनांचा फायदा झाला

मुख्य बुकिंग सुपरवायझरसह अन्य चार कर्मचाऱ्यांनी गेल्या आठ दिवसात तिकीट विक्रीतून जमा झालेली रक्कम बँकेत जमा न करता हा अपहार केला आहे

युवा ऑलिम्पिक स्पर्धेत तिरंदाजीत पदक मिळवणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे

भीमा कोरेगांव प्रकरण तसंच कथित माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटकेत असलेले कार्यकर्ते गौतम नवलखा यांनी त्यांच्या विरुद्ध पुणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली असून आज या याचिकेवर सुनावणी होणार आहे आपल्याला खोट्या गुन्ह्यात गोवलं जात आहे आणि आपल्या विरुद्ध कोणताही पुरावा नसल्यानं प्रथम माहिती अहवाल रद्द करावा अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली आहे